भारतीय औषध नियंत्रक महासंचालकांनी काल पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशील्ड तसंच हैदराबादच्या भारत बायोटेकने उत्पादित केलेल्या को व्हॅक्सिन या लसींच्या आपत्कालीन वापराला मंजूरी दिल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ट्वीट संदेशातून सर्व शास्त्रज्ञ आणि लस संशोधन कार्यात सहभागी सर्वांचं अभिनंदन केलं

दरम्यान कोविडवर उपचारासाठी लसींच्या वापराला परवानगी देण्याच्या निर्णयाचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्वागत केलं आहे संघटनेच्या दक्षिण पूर्व आशियाच्या क्षेत्रीय संचालक डॉ पूनम क्षेत्रपाल यांनी एका संदेशाद्वारे ही माहिती दिली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत वर्षा निवासस्थानी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं महाराष्ट्र स्री शिक्षणात आघाडीवर आहे अनेक क्षेत्रातही स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे यासाठी आपल्याला थोर शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्याप्ढे नतमस्तक व्हावं लागेल या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांना आदरांजली वाहिली सावित्रीबाई फुले यांनी दिलेला सत्यशोधक विचार आणि रचलेल्या स्त्री शिक्षणाच्या पायावरच आजचा प्रगत प्रोगामी समर्थ देश उभा असल्याचं उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पुण्यातल्या फुले वाड्याचा विकास करण्यासाठी आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचं आश्वासन दिलं मुंडे यांनी काल फुले वाडा इथं सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केलं त्यानंतर ते बोलत होते सावित्रीबाईंनी महिलांच्या शिक्षणाचे दरवाजे उघडले त्यांच्यामुळे आज महिला सक्षम झाल्या आहेत असंही मुंडे यांनी नमूद केलं राज्याचे ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ यांनी काल सातारा जिल्ह्यात नायगाव इथं सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला अभिवादन केलं सावित्रीबाईंची जयंती संपूर्ण देशभरात महिला शिक्षण दिनम्हणून साजरी व्हावी यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचं भुजबळ म्हणाले विधानसभेतले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही काल सावित्रीबाई फुले यांना ड्वीट संदेशातून अभिवादन केलं

शाळांमध्ये काल सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित निबंध तसंच वक्तत्व स्पर्धा परिसंवाद आणि एकांकिका घेण्यात आल्या

औरंगाबाद इथं फुले दाम्पत्याच्या पुतळ्याला विविध संस्था संघटनांच्या वतीनं प्रष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं औरंगाबाद इथल्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचे प्रस्कार काल प्रदान करण्यात आले यंदाचा डॉक्टर रखमाबाई राऊत सेवा प्रस्कार बीड जिल्ह्यातल्या सामाजिक कार्यकर्त्या मयुरी राजहंस यांना तर डॉक्टर भीमराव गस्ती प्रबोधन प्रस्कार प्रसिद्ध नृत्यगुरु आणि औरंगाबाद इथल्या महागामी गुरुकुलाच्या संचालक डॉ पार्वती दत्ता यांना सामाजिक कार्यकर्ते रवींद्र किरकोळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला

लातूर महापालिकेनं सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी केली महापालिकेचे शिक्षणाधिकारी एस

जाधव यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला प्रष्पहार घालून अभिवादन केलं नांदेड इथं जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सावित्रीबाईंच्या प्तळ्याला प्ष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली सावित्रीबाई फुले यांचे विचार तळा गाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घ्गे यांनी सांगितलं परभणी जिल्ह्यात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आर्वी या गावातील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला

माजी कुलगुरू तसंच माजी खासदार जनार्दन वाघमारे यांनी या मोहिमेत सहभागी होत नागरिकांना त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली कोविड प्राद्भावामुळे ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितलं दरम्यान राज्यात महापालिका क्षेत्रात नववी आणि दहावीचे वर्ग आजपासून सुरू होत आहेत

ते काल नागपूर इथं परिवहन कार्यालयाच्या नव्या इमारतींच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते

ते काल नाशिक इथं बोलत होते ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशीच समाजाची मागणी आहे असं त्यांनी सांगितलं राज्य शासन आर्थिक दुर्बल गटातून सध्या आरक्षण देण्यास तयार असलं तरीही भविष्यात त्याचा मराठा समाजाने मागणी केलेल्या मूळ आरक्षणावर परिणाम होणार नाही हे राज्य शासनाने जाहीर करावं असं संभाजीराजे म्हणाले औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने नामकरण होत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे अशा निर्णयाला आपलं समर्थन असेल असं खासदार संभाजीराजे यांनी सांगितलं

काल औरंगाबाद इथं महामंडळाची बैठक झाली ही समिती येत्या सात जानेवारीला नाशिक इथं स्थळ निवडीसाठी भेट देणार असून आठ जानेवारीला पुन्हा औरंगाबाद इथं समितीची बैठक होणार आहे

काल दोन हजार एकशे दहा रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं

त्यांच्या पार्थिव देहावर काल ठाणे इथं अंत्यसंस्कार करण्यात आले दैनिक लोकमतचे माजी संपादक मध्रकर भावे यांच्या त्या पत्नी होत

गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर उपचार सूरू होते त्यांच्या पार्थिवावर आज कराड तालुक्यात उंडाळे इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

या काळात एक अब्जांपेक्षा जास्त डिजिटल द्रश्य तर सहा अब्जापेक्षा जास्त डिजिटल मिनिटांचं प्रसारण झाल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं

या तिघांकड्रन पाच हजार रुपये किंमतीचा मांजा जप्त करण्यात आला आहे

गेल्या वर्षी प्रायोगिक तत्वावर सुरू झालेल्या या सेवेद्वारे मोठ्या प्रमाणात कृषी मालाची वाहतूक शक्य झाली असून रेल्वे खात्याला चांगला महसूलही मिळाला आहे

आज नांदेडहून निघणारी रेल्वे दिछी ते अमृतसर दरम्यान धावणार नाही उद्या मंगळवारी ही गाडी दिल्लीहूनच नांदेडकडे परतीच्या प्रवासाला निघणार आहे

सोलापूर इथं आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली

संच मान्यता शिक्षकांची वरिष्ठ आणि निवड श्रेणी यासह विविध मुद्यांवर यावेळी चर्चा झाली